राज्य कारभार चांगला चालण्यासाठी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये उत्तम संवाद असण आवश्यक आहे पण गेल्या काही दिवसांपासून त्याचा अभाव जाणवत आहे सत्ता गेली म्हणून कुणी राज्याशी शत्रुत्व घेऊ शकत नाही अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते लोकशाहीत उत्तम विरोधीपक्ष असल्याशिवाय खऱ्या अर्थाने राज्याचा विकास होत नाही पण राज्यात सत्तांतर घडल्या दिवसापासून विरोधी पक्षाने सरकारविरोधात जी काही भूमिका घेतली ती लोकशाहीला पूरक नाही असं राऊत म्हणाले राउत यांनी आज पुणे महापालिकेच्या वतीनं कोथरूड इथं बांधण्यात येत असलेल्या शिवसेनाप्रम्ख बाळासाहेब ठाकरे कलामंदिराच्या कामाची पाहणीही केली कलामंदिराची इमारत देखणी असून या नाट्यग्रहामुळे प्ण्याच्या वैभवात भर पडेल असं मत राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं

ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोरोनावाधितांची संख्या कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे त्यामुळे आरोग्य विभाग व्यतिरिक्तच्या अन्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसंदर्भात हा निर्णय घेण्यात आला आहे महर्षि वाल्मिकी आणि सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलग्रू डॉ नितीन करमळकर यांनी महर्षी वाल्मिकी आणि सरदार पटेल यांच्या प्रतिमांना पृष्पहार अर्पण करून अभिवादन केलं माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्ण्यतिथी निमित्त त्यांनाही आदरांजली अर्पण करण्यात आली यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स तर्फे चिंचवड कॅम्पसमध्ये राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रत्यक्ष उपस्थित अध्यापकांनी आणि ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असणाऱ्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सामुहिक शपथ घेतली अण्णासाहेब किर्लोस्करांनी संगीत शाकृंतल प्रथमच रंगभूमीवर आणले

महाराष्ट्रच्या या वैभवशाली नाट्य परंपरेला उजाळा देण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाटय परिषद प्रस्तूत शाकृंतल मराठी नाट्यसुष्टीची नांदी या ऑनलाइन संगीत नाट्य कार्यक्रमाचे आयोजन चारुदत्त रंगभूमी या युट्यूब चॅनेलवर आज करण्यात आले होतं

याच संगीत नाट्य परंपरेचे आधुनिक रुप पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न ऑनलाइन माध्यमातून करण्यात आला बालक्मारांसाठी लेखन करताना शब्दांचा वापर जबाबदारीने करायला हवा त्याचबरोबर बालसहित्यात भाषा आणि रेषांचा मिलाफ हवा असे मत प्रसिद्ध चित्रकार आणि साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक ल

कड्र यांनी काल पुण्यात व्यक्त केले महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावतीने आयोजित ऑनलाईन कार्यशाळेत नव लेखकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते बालकुमारांसाठी लेखन हा कार्यशाळेचा विषय होता यंदाच्या दिवाळीत खास इरकल आणि पैठणीबरोबरच खणाच्या जरीकाठाने नटलेले राजेशाही आकाशकंदील आपल्या घराची शोभा वाढवण्यासाठी बाजारात उपलब्ध झाले आहेत चिनी मालावरील बहिष्कारामुळं एकंदरीतच यंदाच्या दिवाळीत भारतीय बनावटीच्या विविधरंगी आणि विविधढंगी आकाशकंदिलांना वाढती मागणी आहे पारंपरिक आकाशकंदील आणि अन्य प्रकारच्या आकाशदिव्यांची जागा यंदा या नव्या सजावटीं घेतली आहे ग्राहकांकडूनही त्याला वाढीव मागणी असल्याचं शहरातील अनेक प्रमुख विक्रेत्यांनी सांगितलं प्णे लोणावळा लोकलच्या आता दोन्ही बाजूंनी मिळून आठ फेऱ्या होणार असल्याची माहिती प्णे रेल्वेनं दिली आहे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे

या सर्व गाडय़ा विशेष लोकल या श्रेणीतील असल्याचे प्णे रेल्वेकड्रन स्पष्ट करण्यात आले आहे नद्यांच्या प्रदूषण आणि पर्यावरणाला हानी पोहचण्यासाठी जबाबदार ठरवत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं पिंपरी चिंचवड महापालिकेवर फौजदारी खटला दाखल केला आहे माजी खासदार गजानन बाबर यांनी याबाबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार दिली होती हवामान पुणे शहर आणि परिसरात आज हवामान कोरड होत